यांना पद्मविभूषण तर नाट्यकर्मी वामन केंद्र झामाजिक कार्यकर्ते दांपत्य डॉ

नवं आरोपपत्र यंदाच्या पद्म पुरस्कारांचं वितरण राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्तआज नवी दिल्ली शे राष्ट्रपती भवनात करण्यात आलं

रवींद्र कोल्हआणि स्मिता कोल्ह्यिंना पद्मश्री पुरस्कार प्रदान कल्ला

दिवंगत अभिनत्त्विदरखान यांना पद्मश्री पुरस्कार मरणोत्तर दृष्यात आला उर्वरित गौरवमूर्तींना यस्या शनिवारी होणाऱ्या दुसऱ्या टप्प्यातल्या सोहळ्यात पुरस्कार दिलज्जातील

बस आणि ट्रकचा पुरवठा छत्तीस दवाखान्यांचं उद्घाटन अकरा जलप्रकल्प आणि बांगलादधान्या राष्ट्रीय ज्ञान जाळ्याची व्याप्ती वाढवणं याचा कलक्रिमधसिमावधीआहा आरत आणि बांगलादध्वप्रधल्या अधिक चांगल्या संपर्कासाठी हसिना यांची दूरदृष्टी प्रश्नादायी असल्याचं मोदी यावछी म्हणाल जाष्ट्रीय ज्ञान जाळ्यामुळबिंगलादधीजगभरातल्या संशोधन संस्था आणि अभ्यासकांशी जोडला जाईल असं त ्हिणाल ज्ञिनतच्या राहणीमानाचा दर्जा सुधारावा यासाठी भारत बांगलादधीसंबंध महत्त्वाची भूमिका बजावत आहाअसं त्यांनी सांगितलं

आगामी लोकसभा निवडणुकीच्या तारखा मुस्लिम धर्मियांच्या रमजान या पवित्र महिन्यात येत असल्याबद्दल होत असल्लआरोप निवडणूक आयोगानं फ्टीळलआहप रमजान च्या महिन्यात यणिरसिण आणि प्रत्यक्त शुक्रवार हा मतदानामधून वगळला आहम्रित्र हा पूर्ण महिना निवडणुकीच्या दृष्टीनं वगळता यश शक्य नाही असं निवडणूक आयोगानं स्पष्ट कले आहा केस्वा ममिहिन्यात यग्निया रमजानच्या काळात काही ठिकाणी मतदान होणार असल्यानं तशैरसोयीचं होईल असा मुद्दा तृणमूल काँग्रस्तआणि आम आदमी पक्षानं उपस्थित कला होता लोकसभा निवडणुकीच्या तारखा रमझानच्या पवित्र महिन्यात यत्तअसल्याच्या मुद्द्याला धार्मिक वळण दिल्याबद्दल भाजपानं विरोधी पक्षांवर टीका कली आह निवडणुकीच्या काळात होळी आणि नवरात्रसुद्धा येत असल्याचं भाजपाचज्यिष्ठ नक्तिओणि केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी नवी दिल्लीतल्या वार्ताहर परिषदक्त सांगितलं अशा आरोपांमुळासिवडणूक आयोगासारख्या संस्था कमकुवत होत असल्याचं तस्किणाल

अब्जावधी रुपयांच्या पीएनबी घोटाळा प्रकरणात आज सक्तवसुली संचालनालयानं फरार आरोपी नीरव मोदी आणि तिर काहींवर नव्यानं पुरवणी आरोपपत्र दाखल कलि मुंबईत पीएमएलए अर्थात मनी लाँड्रिंग विरोध कायद्याच्या विश्वान्यायालयात हेआरोपपत्र दाखल झालं गच्खा वर्षी ममुखिजीरव मोदीविरुद्ध पहिलं आरोपपत्र दाखल झालं होतं सध्या नीरव लंडनमध आलिशान शारतीत राहत असून त्यानं नव्यानं हिरश व्यापार सुरु कल्याचं वृत्त ब्रिटिश वृत्तपत्रानं दिल्यानंतर दोन दिवसातच हक्रिरोपपत्र दाखल करण्यात आलं आह जीरवविरुद्ध अतिरिक्त पुरावजीळा कल्यानंतर सक्तवसुली संचालनालयानं आरोपपत्र दाखल कलि

जयशंकरन नांबियार यांच्या खंडपीठानहि अंतरिम आदश्व जारी कला आहा निवडणुकीच्या प्रचारसाठी पर्यावरणाला घातक वस्तूंच्या वापरावर बंदी आणावी अशा आशयाची जनहित याचिका दाखल करण्यात आली होती